उर्जेच्या क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प महत्त्वाचे आहेत तामिळनाडूतील रामनाथप्रम थोथुकुडी नैसर्गिक वायू जोड आणि चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या गॅसोलाईन डिसल्फ्युरायझेशन युनिटचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल

या पाईपलाईनचा फायदा ओएनजीसी च्या वायूचा उद्योग आणि व्यावहारिक ग्राहकांना वायू पोहोचवण्यासाठीही होणार आहे

या प्रकल्पातून कमी गंधकयुक्त पर्यावरणपूरक वायूची निर्मिती करणे शक्य होणार आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी नॅसकॉम टेक्नॉलॉजी अॅण्ड लीडरशिप फोरमला संबोधित करणार आहेत

राष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या नॅसकॉमचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे

निर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सहभाग घेतला आणि मार्गदर्शन केलं

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प आणि त्यामधून स्पष्ट होणारा सरकारच्या प्राधान्यक्रम त्याची गरज आणि त्यामागे असलेली सरकारची भूमिका याविषयी विचार व्यक्त केले अनेक संचालकांनी याविषयीची आपली मतंही व्यक्त केली या बैठकीत सध्याची आर्थिक स्थिती जागतिक आणि देशांतर्गत आव्हानं आणि बँकेने उचललेली पावलं इत्यादी मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली आणि तक्रार निवारणासाठीची यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबतही चर्चा करण्यात आली गहलोत भारतीय चिन्हांकित भाषाकोशाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे दहा हजार शब्दांचा समावेश असलेल्या या कोशाचं प्रकाशन द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार असून भारतीय चिन्हांकित भाषा प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र या स्वायत्त संस्थेतर्फे तो तैय्यार करण्यात आला आहे या तिसऱ्या आवृत्तीमध्ये रोजच्या कामकाजामध्ये वापरण्यात येणारे शैक्षणिक कायदेविषयक तांत्रिक कृषिविषयक अशा विविध क्षेत्रातील शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत इथीयोपिया इथीयोपियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री दिमके मेकोनेन हसन चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत दाखल झाले नवी दिल्लीतल्या इथीयोपियाच्या दूतावासातल्या नव्या इमारतीचं उद्घाटन आज हसन यांच्या हस्ते होणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून हसन येत्या शुक्रवारी जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत

हे पथक आज काश्मीर आणि उद्या जम्मूला भेट देणार आहे कोविड संकटानंतर परदेशी अधिकाऱ्यांची ही पहिली जम्मू काश्मीर भेट असणार आहे

हे पथक हजरतबल दरगा दल सरोवर आणि बडगाम महाविद्यालयालाही भेट देणार आहे जम्मू काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेली विकासकामं आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांचा आढावा हे पथक घेणार आहे

नव्या नायब राज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत तेलंगणच्या राज्यपाल डॉक्टर तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे दरम्यान पुद्दचेरीमध्ये कॉंग्रेसच्या चार सदस्यांचे राजीनामे आणि एक सदस्य अपात्र ठरविण्यात आल्यानंतर व्ही नारायणसामी सरकार अल्पमतात आलं आहे

अचानक झालेल्या या घडामोडींमुळे सरकार अल्पमतात आल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मात्र मुख्यमंत्री नारायणसामी यांनी हा दावा फेटाळला असून आपलं सरकार अद्यापही बहुमतात असल्याचं म्हटलं आहे

एमेझॉन फायर टीव्ही स्टिकच्या उत्पादनाने त्याची सुरुवात होणार आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांची आज एमेझॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारतातले प्रमुख अमित अगरवाल यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली त्यानंतर ही घोषणा करण्यात आली

म्यान्मा म्यानमामध्ये गेले काही दिवस सुरु असलेल्या राजकीय बंडाळीच्या पार्श्वभूमीवर देशात लवकरच निवडणुका घेतल्या जातील आणि नव्यानं निवडून येणाऱ्या सरकारकडे सत्ता सोपविली जाईल असं लष्करी शासनानं काल जाहीर केलं दरम्यान सत्तेतून पदच्युत करण्यात आलेल्या म्यानमाच्या नेत्या आंग सान स्यू की यांच्याविरोधात पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थ्रेनबर्गने दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटमधील टूलकिट प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे

टेनिस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या उपांत्य सामन्यात उद्या सेरेना विल्यम्सचा सामना नाओमी ओसाका हिच्याशी होणार आहे

तर रशियाच्या सलान करात्सेव यानं ग्रिगोर दिमित्रोव याचा पराभव करून या फेरीत प्रवेश केला आहे जोकोविच नवव्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे